राज्य चित्रपट पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर

भाजपाप्रणित सरकारच्या कामांचा लखिजोखा मांडून जाहीरनाम्यातल्या आक्षासनांचा पुनरुच्चार त्यांनी कला मुख्यमंत्री दर्यंके फडणवीस यांचही यावळी भाषण झालं अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून पंतप्रधानांच्या कालच्या अहमदनगरच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं

ज्येष्ठ काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांना भाजपानं नगरची उमेदवारी जाहीर केली असल्यानं ही निवडणुक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे आता स्वतः राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वाना होती मात्र खुद्द पतप्रधान आपल्या लेकाच्या प्रचारासाठी आलेले असतानाही राधाकृष्ण विखे पाटील या सभेकडे फिरकलेही नाहीत त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या चर्चांना सध्या तरी पूर्ण विराम मिळाला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी अहमदनगर

गुढीपाडव्याला मुंबईत घक्किखा सभतील आरोपांचीच त्यात पुनरावृत्ती होती मोदींनी जनतद्यी फसवणूक कल्यानं आपल्या मनात प्रचंड राग आह असं ठाकर हिणाल प्रचार राज्यातील निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर उर्वरित तीन टप्प्यात निवडणुक होत असलख्खा मतदारसंघांमध्यप्रिचाराला रंग चढू लागला आह आजपा उमध्वारांच्या प्रचारासाठी काल मुख्यमंत्री दक्षेक फडणवीस केंद्रीय मंत्री सुरू प्रभू तसंच विनोद तावड धिकजा मुंडव्री राज्यातल्या नख्यांनी विविध ठिकाणी सभा घरकिया शिवसत्तापक्षप्रमुख उद्धव ठाकरत्रांनी बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं काल प्रचारसभा घरत्ती काँग्रत्तनत्तिशोक चव्हाण यांनी काल धर्माबाद जिल्ह्यात सिरजखोड इथं मतदारांसोबत संवाद साधला राष्ट्रवादी कॉग्रस्ट्रिक महा अरद पवार यांनी काल सांगली मतदारसंघातील स्वाभिमानी संघटनद्वाञ्मद्वार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथसिभा घरली

या अखख्या टप्प्यातही सर्वत्र तिरंगी किंवा बहुरंगी लढती रंगतील असं चित्र आह आविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या मतदारसंघात काँप्रेसच्या प्रिया दत्त भाजपाच्या पूनम महाजन आणि सपाचे फरहान आझमी यांच्यात मुख्य लढत होत आहे

धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत धुळे मतदारसंघात भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या लोकसंग्राम पक्षातर्फे उमेदवारी कायम ठेवल्यामुळे इथं भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे काँग्रेसचे कुणाल पाटील बसपाचे संजय अपरांती अशी बहरंगी लढत होणार आहे नंदुखार आणि शिर्डी मतदारसंघात भाजपचे सुहास नटावदकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे

मुंडे मुंबई विधान परिषदतील विरोधी पक्षनत्त धिनंजय मुंडव्यांनी सरकारी बंगल्यात जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितत्त भंग क्ला असल्याचं तपासात सिद्ध झालं आह उयाबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच आदधीदिलखिसून पोलिस आता याबाबत कारवाई करतील अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचविवडणुक अधिकारी आणि जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळखिंनी काल दिली तसंच मुख्यमंत्री दक्वेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याची तोंडी तक्रार आली होती

अकोला लोकसभा मतदार संघात अकोट बाळापुर अकोला पुर्व पश्चिम आणि मुर्तिजापुर यासह वाशिमचा रिसोड या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो

त्यानंतर कॉप्रेसन प्रकाश आंबेडकराना रसद प्रवत भाजपाला शह दिला

यंदाही ते रिंगणार आहेत कॉप्रेसतर्फे हिदायत पटेल आहेत तर प्रकाश आंबेडकरही स्वबळावर लढत आहेत या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडीया

काशिनाथ घाणक्ति फायरब्रँड बंदीशाळा आम्ही दोघी एक सांगायचंय अनसद्वहार्मोनी तेंडल्या भूर्जी आणि चुंबक या दहा चित्रपटांचं उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झालं आहक घोषित पारितोषिकं याप्रमाणा कला दिग्दर्शन नरेंद्र हळदणकर चित्रपट बंदीशाळा छायालखिन सूधीर पळसान चित्रपट आणि डॉ काशिनाथ घाणक्ति संकलन नचिक्तीवाईकर चित्रपट तेंडल्या ध्वनीमूद्रण गंधार मोकाशी चित्रपट आणि डॉ काशिनाथ घाणक्रि ध्वनी संयोजन मंदार कमलापरकर चित्रपट पृष्पक विमान वधभूषा चैत्राली गुप्त चित्रपट एक सांगायचंय अनसडीहार्मोनी रंगभूषा विक्रम गायकवाड चित्रपट आणि डॉ

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार